कोरोना विषाण्म्ळे देशवासियांनी घाबरु नये तसंच या विषाण्ची लागण होऊ नये म्हणून प्रत्येकानं योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे

भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही भारतीय देशात परतणार आहेत करोना प्रतिबंधासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची खात्री उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे दिली आहे प्णे मुंबई ठाणेआणि नागप्रात तरण तलाव व्यायाम शाळा आणि नाट्यग्ह बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने आज जाहीर केला मात्र अत्यावश्यक सेवा असल्याने रेल्वे आणि बससेवा स्रूच ठेवणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी शक्य त्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची म्भा दयावी असे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले आहे पृणे आणि पिंपरीतल्या शाळा बंद ठेवण्याची घोषणाही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली इतर ठिकाणच्या शाळांमध्येही परीक्षा उशिराने घेण्याविषयीही चर्चास्रू असल्याची माहिती म्ख्यमंत्र्यांनी दिली सर्व सामान्य नागरिकांनी मॉल आणिसिनेमागृहांना भेटी देणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले नागप्रात तीन कोरोंनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल असून तिसरा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात दाखल आहे

दरम्यान वाशिम जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी संस्थान यांनी आज घेतलेल्या संयुक्त बैठकीत जिल्ह्यातील उमरी येथे होणारी सप्तमी आणि अटष्मीचा यात्रा महोत्सव तसेच जगातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील रामनवमीचा यात्रा महोत्सव कोरोनाच्या पार्श्व भूमीवर रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला

तसेच बाहेरून येणा या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती द्यावी दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबीचे पालन व्हावे असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले

कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर त्याचे परिचालन करताना अनावश्यक वेळ लागतो म्हणून नवीन द्रुस्ती विधेयक आणल्याचे सरकारने सांगितले

विदर्भ उत्तर उत्तराष्ट्र आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या म्ंबई नागपूर समुदधी महामार्गातली वितीय जोखीम कमी करण्यात आपलं सरकार यशस्वी झाल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधान सभेत सांगितलं दरम्यान कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं सांगतानाच माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या घरांचा कर माफ करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आमदारांच्या तीस लाख रुपयांपर्यंतच्या वाहन कर्जावरच्या व्याजाची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही अर्थमंत्र्यांनी जाहीर केला वाहनचालकांना पंधरा हजार रुपये मासिक वेतन देण्याचा निर्णयही सदनानं घेतला असल्याचं पवार यांनी सांगितलं

महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून यशवंत पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी केली जाते

त्याम्ळे काल जिल्हा परिषदेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुंबई इथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे काल हा सन्मान सोहळा पार पडला या सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या हस्ते जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता विजय गाखरे यांनी हा प्रस्कार स्वीकारला पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या च्या सोळा विभागाने विविध कार्य केले होते कोरोनाच्या धास्तीने कोंबडीचे मास खाणाऱ्यांचे प्रमाण ख्प कमी झाल्याने क्क्टपालन व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे गोंदियात तर चक्क कोंबड्याची न्कसान भरपाई मिळावी यासाठी क्क्टपालन व्यावसायिक जिल्हाधिकारी काग्रालयासमोर आमरण उपोषणावर बसले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावरून न उठण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही ताल्क्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातर्गत येत असलेल्या नलेश्वर शेतशिवार नहर परीसरात वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना काल रात्रीघडली आहेत या भागात महिन्याभरातील हि तिसरी घटना असल्याम्ळे गाव परिसरात खळबळ माजली आहेत सतत होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वाघांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहेत दरम्यान चंद्रप्र जिल्ह्यात कोठारी वनक्षेत्रात पट्टेदार वाघाच्या बचड्याचा मृत्यू झाल्याचं देखील आमच्या प्रतिनिधीने कळवल आहे वनविभाग प्ढील तपास करीत आहे

शासनाकडून असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घरोघरी लोकसंख्या आधारीत प्रारंभिक तपासणीचा कार्यक्रम राबविला जात आहे असंसर्गजन्य रोगांमुळे येणारा अकाली मृत्यू टाळण्याकरीता गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जनतेला या आजारांची प्रारंभिक तपासणी करण्याचे आवाहन केले आहे महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घ्गल यांचा आज अपघातात मृत्यू झाला

क्पोषणाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी संपूर्ण देशभर पोषण अभियान राबवण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाला झुंझुन् इथून सुरुवात झाली होती क्पोषणाचा अंत करण्यासाठी टप्प्या टप्प्याने ही योजना देशभर राबवली जाणार आहे